म्ख्यमंत्र्यांच्या उच्चाधिकार समितीच्या निमंत्रकपदी म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निय्क्ती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् येत्या पाच तारखेला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार

सी सी

सामना सुरू कृषी क्षेत्रात आमुलाग्र परिवर्तन घडवण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर स्थापन करण्यात आलेल्या म्ख्यमंत्र्यांच्या उच्चाधिकार समितीच्या निमंत्रकपदी म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निय्क्ती करण्यात आली आहे ही समिती देशभरातल्या कृषी क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासोबतच शेतीतून उत्पन्न वाढवण्यासाठी उपाययोजना सुचवणार आहे कृषी विकासासाठी एक कालबदध कार्यक्रम राबवण्यासंदर्भात दोन महिन्यांच्या अवधीत ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे कर्नाटक हरियाणा अरुणाचल प्रदेश ग्जरात उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांचे म्ख्यमंत्री केंद्रीय कृषी मंत्री केंद्रीय ग्राम विकास आणि पंचायतराज मंत्री हे समितीचे सदस्य तर निती आयोगाचे सदस्य रमेशचंद हे सदस्य सचिव असतील

याच दिवशी गृहमंत्री अमित शाह या मोहिमेला तेलंगाणा इथं सुरूवात करतील तर पक्षाचे इतर नेते देशाच्या विविध भागांतून या मोहिमेची सुरूवात करणार आहेत भाजपाच्या संसदीय पक्ष बैठकीच्या समारोपानंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज ही माहिती दिली केंद्र सरकारनं डिजीटल इंडिया स्वप्न साकार करण्यासाठी देशातील सर्व टपाल कार्यालयात तीन वर्षांपासून इंडिया पोस्ट पेमेंट बँक स्विधा स्रू केली आहे या योजनेत कोल्हापूर जिल्ह्यानं देशात प्रथम क्रमांक पटकावलाय अशी माहिती शनिवार पेठ टपाल कार्यालयातील प्रम्ख अधिकारी पी

क्लकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली

या प्रकारचा बदल करणं हा संसदेचा अधिकार असुन त्यासाठी एक पदधत निश्चित करण्यात आली असल्याचं सामाजिक न्याय आणि सक्षमिकरण मंत्री थावरचंद गहलोद यांनी राज्यसभेत आज शुन्य तासादरम्यान या मुद्याला उत्तर देतांना सांगितलं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् येत्या पाच तारखेला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार असून या अर्थसंकल्पाबाबत लोकांकडून अनेक अपेक्षा आहे उत्पन्नाची मर्यादा तसंच बचत मधील दीड लाखाची मर्यादा वाढवावी अशी अपेखा गृंतवणूक सल्लागार प्रसाद फडणवीस यांनी व्यक्त केली ते म्हणाले की या अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांनी इन्वेस्टर्मेटची लिमीट वाढवण्याची आवश्यक आख ही लिमीट सध्या अत्यंत कमी आहे

पाण्याचे महत्व न ओळखता जास्त उपसा केल्याम्ळे जमिनीतील पाण्याची पातळी कमी होत आहे

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद आणि संग्रामपुर या तालुक्यांच्या या अभियानात समावेश आहे

त्या दृष्टीने सध्या उपलब्ध अद्ययावत तंत्रज्ञान आणि त्यातील उतम पर्याय याबाबत नीरीच्या तज्ज्ञांकडून अहवाल मागवावा असे निर्देश अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज दिले जैव वैद्यकीय कचरा अधिनियमान्सार गठित जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत ते आज बोलत होते

सी सी विश्व चषक स्पर्धेत आज बर्मिंगहॅम इथं भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान सुरू असलेल्या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे

तर के

नागप्रात वनविभागाच्या कमांड कंट्रोल रुममध्ये आयोजित आढावा बैठकीत प्रधान सचिव विकास खारगे यांनी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांचे वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबाबत अभिनंदन केले

यावेळी प्रधान म्ख्य वनसंरक्षक उमेशक्मार अग्रवाल उपस्थित होते

मंबई इथं एका शाळेच्या इमारतीची भिंत कोसळून आणखी तिघांचा मृत्यू झाला

ठाणे जिल्ह्यातील कल्याण इथं भिंत कोसळून आज सकाळी तिघांचा मृत्यू झाला मुंबई इथं पावसाच्या पाण्यात अडकून पडलेल्या लोकांच्या मदतीसाठी नौदलाच्या चमू तैनात करण्यात आले आहेत कुर्ला या मुंबई उपनगर भागातील क्रांतीनगर इथं मीठी नदीला उधाण आल्यानं स्रक्षेच्या दृष्टीकोनातून राष्ट्रीय स्रक्षा दल अग्निशमन दल आणि नौदल तसंच स्थानिक स्वंयसेवकांच्या मदतीने एक हजार लोकांना स्रक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बन्हमंबई महानगरपालिकेच्या आपतकालिन व्यवस्थापन यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा घेतला तसंच मृतांच्या आप्तांना पाच लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे

नागपूर गोंदिया गडचिरोली आणि भंडारा इथं हवामान खात्यातर्फे आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे चंद्रप्र इथं आज आणि उद्या तर अकोला अमरावती ब्लढाणा वाशिम आणि यवतमाळ इथं उद्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती त्याला उतर देताना ते बोलत होते

अजित पवार यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देतांना ते बोलत होते

यामध्ये दाखलपर्व आणि न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांवर सुनावणी होणार आहे संबंधित पक्षकारांनी राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये सहभागी होऊन आपले वाद सामोपचारानं मिटवावेत असे आवाहन वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं करण्यात आलं आहे वार्षिक सरासरीच्या आठ टक्के पाऊस पडला असला तरी अदयाप पाणीटंचाई निकाली निघण्याच्या दृष्टीने दमदार असा पाऊस झाला नसल्याचं चित्र ब्लडाणा जिल्ह्यात आहे

खरीप हंगामाला यंदा सुरूवात झाल्यानंतरही अपेक्षीत पाऊस जिल्ह्यात पडलेला नाही द्सरीकडे जिल्ह्यातील प्रकल्पांमधील जलसाठाही तीन टक्क्यांवर आलेला आहे